मुंडे यांच्या नेतृत्वात प्कारण्यात आलेल्या या लाक्षणिक उपोषणात विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आमदार अतुल सावे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले आहेत यावेळी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात कार्यान्वीत केलेल्या योजना विद्यमान सरकारनं पुढे सुरू ठेवून मराठवाड्याचा द्ष्काळ दूर करावा असं आवाहन केलं या योजना बंद झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे जलयुक्त शिवार योजना ही जनतेची योजना असून ती बंद करू नये असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं

देशभरात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे देशभरात जवळपास अकरा लाख आधार संलंग्नित भीम अॅप पॉइंटच्या माध्यमातून डिजिटल आर्थिक व्यवहार केले जात असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

मुकेशकुमार याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला होता त्या विरोधात त्यानं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे या प्रकरणातल्या चारही दोषींना येत्या एक फेब्रुवारीला फासावर चढवलं जाणार आहे यासाठीचं डेथ वॉरंटही जारी करण्यात आलं आहे त्यामुळे मुकेशकुमार याची याचिका प्राधान्यानं सुनावणीला घेण्यास न्यायालयानंही मंजुरी दिली आहे यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्केशक्मार यांच्या वकिलांना दिले आहेत

हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे भारतीयांना आपल्या देशातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहित करणं तसंच आपला देश पाहणं ही भावना वाढवणं हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे या पर्वात सर्वसामान्य जनतेसाठी प्रजासत्ताक दिवसाच्या पथसंचलनाच्या काही क्षणांचं प्रदर्शन तसंच सशस्त्र दलाच्या बँड पथकासह इतरही आकर्षणं ठेवण्यात आली आहेत

जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यातल्या डेगवार भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल सायंकाळी उखळी तोफगोळ्यांचा मारा तसंच गोळीबार केला भारतीय सैन्यानं याला चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानच्या या माऱ्यात परिसरातल्या काही घरांचं नुकसान झालं आहे अखेरचं वृत्त हाती येईपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच होता असं यावृत्तात म्हटलं आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर इथं श्रीमती साळुंकाबाई राऊत कला आणि वाणिज्य महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होणार असून उन्हाळ्यात पशू पक्षांची तहान भागवली जाऊ शकणार आहे

अमेरीकेत पीटर्सबर्ग इथं सुरु असलेल्या खुल्या स्क्वेश स्पर्धेत भारताच्या सौरव घोषालनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

अंतिम फेरीत सौरवचा सामना इजिप्तच्या फेरेस डेसाउकी सोबत होणार आहे